एका दिवसांत नम्न्यांची कोविड चाचणी करण्याचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे

ग़हनिर्माण आणि नागरीकरण मंत्रालयाने दिलेल्या माहितीन्सार या पैकी साडे पाच लाखांहन अधिक अर्जदारांची कर्जे मंजूर करण्यात आली असून दोन लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे

आरोग्य मंत्री राजेश टोपे नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सध्याच्या कोवीड रुग्णांसाठी सहाशे बेडच्या संख्येवरून एक हजार पर्यंत न्यावी अशी सूचना आपण विभागीय आयुक्त नागपूर यांना केली असल्याचं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज नागपूरात पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं आरोग्यमंत्री टोपे यांनी आज विभागीय आय्क्तालयात नागपूर विभागातीत कोविड संदर्भात आढावा बैठक घेतली आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली त्यानंतर ते बोलत होते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे विदर्भातील सर्वात ज्ने महाविद्यालय असून येथे एक हजारच्या वर डॉक्टर आहेत

यासोबतच अखिल भारतीय आय्विज्ञान संस्था एम्स येथे डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजननेटेड सपोर्टेड बेडची संख्या पाचशे पर्यंत वाढवली पाहिजे नागप्रातील वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड रेल्वे अशा हॉस्पिटल यांचा स्द्वा वापर केला पाहिजे अशी सूचना टोपे यांनी केली खाजगी दवाखान्यांमध्ये वाढीव मेडिकल बिल मागितल्या जात असल्याच्या प्रकरणांमध्ये जिल्हाधिकारी तसेच विभागीय आय्क्तांना पाच पट दंड अशा हॉस्पिटलकडून वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहे

त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग वाढले की ऑटोमॅटिकली टेस्टिंग वाढतात

बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे सचिव डॉ स्धीर फ्लझेले यांनी दिली आहे

उच्च न्यायालय कोविड प्राद्र्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रार्थना स्थळं न उघडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करायला म्ंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे यासंदर्भात असोसिएशन ऑफ एडिंग जस्टीस या संस्थेनच दाखल केलेल्या याचिकेवर काल म्ख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमर्ती जी एस क्लकर्णी यांच्या पीठासमोर स्नावणी झाली

फाउंडेशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर रिसर्च स्टडीज ट्रेनिंग फर्स्ट कंस्ट्रक्शन कौन्सिल या बांधकाम व्यवसायाला सर्वतोपरी मदत करणाऱ्या एका संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जाणार आहे

हे ऑनलाइन शिबिर उद्या समाप्त होणार आहे

मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी मुंबईत मातोश्री निवासस्थानी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केलं

त्यांना झालेला संसर्ग नंतर निवळला मात्र या संसर्गानं त्यांच्या महत्त्वाच्या अवयवांची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती त्याम्ळे त्यांची प्रकृती खालावली त्यांना जीवनरक्षक प्रणाली आणि एक्मो सपोर्टवर ठेवलं होतं

उपराष्ट्रपती एम वेन्कैया नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बालस्ब्रमण्यम यांच्या निधनाबद्दल द्ख व्यक्त केलं आहे चक्रवर्ती निधन दूरदर्शन आणि आकाशवाणीमध्ये कार्यरत संगीता चक्रवर्ती यांचे अल्पशा आजाराने काल नागप्रात निधन झाले त्यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीमध्ये विविध पदांवर नागपूर मुंबईत काम केले होते

भारतीय जनसंचार संस्थेच्या अमरावती प्रादेशिक केंद्रात कार्यरत प्रा

देवानंद गडलिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले

गेल्या नोव्हेंबर महिन्यात ते संस्थेत रुजू झाले होते शहीद काश्मीर मध्ये तैनात असलेले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नरेश बडोले काल दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात शाहिद झाले म्ळचे नागपूरचे असलेल्या शहिद बडोले यांच्यावर आज शासकीय इतमामात नागप्र जिल्ह्यातील हिंगणा तातुक्यात असलेल्या डिगडोह स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले काश्मीर मध्ये तैनात असताना काल त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला यात ते जखमी झाले होते त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादारम्यान त्यांचा मृत्यु झाला काल उशिरा रात्री त्यांचं पार्थिव नागपूरात आणण्यात आलं आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कुटुंबियांना भेट देऊन त्यांचं सांत्वन केलं आणि शाहिद बडोले यांना श्रद्धांजली अर्पण केली